ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी आज ही माहिती दिली याद्वारे गावांमध्ये रोजगार निर्मिती होईल शेतकरी स्वावलंबी होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला या कामांबरोबरच मृद आणि जलसंधारण गाळमुक्त धरणांची कामं घरोघरी शोषखड्डे आणि घरकुल बांधणं इत्यादी कामंही या योजनेंतर्गत केली जाणार आहेत पूणे जिल्हा परिषदेनं या योजनेंतर्गत गाई म्हशींसाठी गोठे बांधणं कुक्कुटपालन शेड बांधणं असे उपक्रम यशस्वीपणे राबवले आहेत राज्यातल्या सर्व जिल्हा परिषदांनी या योजनेंतर्गत पुणे आणि कोल्हापूर जिल्हा परिषदेप्रमाणे नविन्यपूर्ण उपक्रम प्रस्तावित करुन ग्रामीण भागात अधिकाधिक रोजगार निर्मितीसाठी प्रयत्न करावेत अशा सूचना जिल्हा परिषदांना दिल्याचं मुश्रीफ यांनी सांगितलं

अनिल परब यांनी वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली एसटी कर्मचाऱ्यांचे पूर्ण वेतन लवकर मिळावं यासाठी विविध स्तरावर प्रयत्न सुरू होते काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी तर आज उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांच्या सोबत बैठक झाली आणि यावर मार्ग काढला त्यानुसार राज्य शासनानं एसटीसाठी पुढच्या सहा महिन्यांकरता आर्थिक मदत म्हणून एक हजार कोटी रुपयांचं पॅकेज जाहीर केलं आहे असं परब यांनी सांगितलं टाळेबंदीमुळे अत्यावश्यक सेवा वगळता पाच महिने एसटीची प्रवासी वाहतूक बंद होती

त्यामुळे इतर खर्च वेतन गाड्यांची देखभाल बसस्थानकांची पुनर्बांधणी यापोटी थकीत रक्कम वाढत गेली

हळूहळू प्रवासी संख्या दिवसागणिक वाढत आहे आणि कर्मचाऱ्यांच्या सहकार्यानं लवकरच एसटीचं अर्थकारण पूर्वपदावर येईल शासनाकडूनही आता आर्थिक मदत मिळाल्यानं एसटीच्या अड्चणी दूर होण्यात मदत होणार आहे असं परब म्हणाले कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन यावर्षी नागपूरऐवजी मुंबईत होणार आहे मुंबईत आज विधानभवनात दोन्ही सभागृहाच्या विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीची बैठक झाली त्यावेळी हा निर्णय झाला

आजच्या बैठकीत हिवाळी अधिवेशनासाठी लागणाऱ्या सुविधांचाही आढावा घेण्यात आला बिहार विधानसभा निवडणुकीची मतमोजणी अद्याप सुरुचं असून एकंदर कल पाहता विधानसभेतला सर्वात मोठा पक्ष ठरण्यासाठी भाजपा आणि राष्ट्रीय जनता दल यांच्यात चांगलीचं चुरस निर्माण झाली आहे

आगामी सणासुदीच्या काळात नागरिकांनी सावधगिरी बाळगावी आणि सर्व नियमांचं काटेकोर पालन करावं असं आवाहन त्यांनी केलं

काल केंद्र सरकारचं कोविड पोर्टल तांत्रिक कारणामुळे बंद असल्यामुळे रुग्ण बरे होण्याचं प्रमाण आणि बरे झालेल्या रुग्णांचा आकडा कळू शकला नाही

कोरोनाविषयी जागृती करण्यासाठी केंद्र सरकारनं सुरु केलेल्या मोहीमेत सहभागी होत आमदार विजय गिरकर यांनी त्याबाबत नागरिकांना काही सूचना केल्या आहेत

संध्याकाळी साडे सात वाजता सामन्याला सुरुवात होईल दिल्लीचा संघ पहिल्यांदाच अंतिम फेरीत दाखल झाला आहे तर मुंबई इंडियन्स संघानं याआधी चार वेळा आयपीएल स्पर्धा जिंकली आहे जागतिक बाजारांमध्ये समिश्र कल दिसत असूनही मुंबई शेअर बाजारात आजही तेजी कायम राहिली

लिट ही मानद पदवी प्रदान केली गेली

ही सन्माननीय पदवी धेण्याची आपली योग्यता नाही असं आपण मानतो तरी देखील आयोजकांच्या प्रेमाखातर आपण ही पदवी विनम्रपणे स्वीकारत आहोत

गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी आज पुकारलेल्या बंदला जिल्ह्यात अत्यल्प प्रतिसाद मिळाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे

याविरोधात नक्षलवाद्यांनी आज बंदचं आवाहन केलं होतं बंददरम्यान पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता धानोरा कोरची भामरागड एटापल्ली या तालुकास्थळांच्या बाजारपेठा आणि नागरिकांचे व्यवहार सुरु होते मात्र धानोरा तालुक्यातल्या सावरगाव गॅरापत्ती तसेच एटापल्ली तालुक्यातल्या एटापल्ली गट्टा मार्गावरची वाहतूक बंद होती बंददरम्यान कुठंही अनुचित घटना झाल्याचं वृत्त नाही राज्याचे सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य मंत्री तसंच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांना आज लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे मुंडे यांच्या पोटात दुखत असल्यानं त्यांना लीलावती रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं मुंडे यांनी स्वतःच ट्विटरद्वारे ही माहिती दिली शासकीय योजनांच्या कर्ज वाटपात जामिन किंवा तारण घेण्याची शिफारस नसेल तर तशी मागणी करुन ग्राहकांना विनाकारण त्रास देवू नये अशी सूचना साताऱ्याचे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी आज जिल्हास्तरीय बँकर्स समितीच्या बैठकीत केली अशा घटना समोर येत असून असे प्रकार पून्हा घडणार नाहीत याची खबरादारी सर्व बँकांच्या व्यवस्थापकांनी घ्यावी असं त्यांनी सांगितलं शेखर सिंह यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्हास्तरीय बँकर्स समितीची बैठक झाली त्यावेळी त्यांनी कर्ज योजनांचा आढावा घेतला

रब्बी हंगामातही बँकांनी दिलेल्या उद्दिष्टाप्रमाणे कर्जवाटप करावं ज्या शासकीय योजना बँकांमार्फत राबविण्यात येतात त्या प्रभावीपणे राबवाव्यात असं सिंह म्हणाले वाशिम पोलिसांनी मोठी कारवाई करत गेल्या काही दिवसांत जिल्ह्यात चोरी गेलेला मुद्देमाल हस्तगत केला आहे

जिल्हा पोलिस अधीक्षक वसंत परदेशी यांच्या उपस्थितीत नागरिकांना त्यांच्या वस्तू परत करण्यानं आल्या यामध्ये सोनं चांदी रोख रक्कमेसह काही वाहनं बैलजोडी आणि धान्याचाही समावेश होता याबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त केलं आहे

कोविड संसर्गाच्या पार्श्वभूमीवर परीक्षा केंद्रांची संख्याही वाढवली आहे उमेदवारानं निवडलेल्या केंद्रावर संधी उपलब्ध झाली नाही तर उमेदवारानंच निवडलेल्या इतर चार केंद्रांपैकी एक केंद्र दिलं जाईल असं सीबीएसईनं स्पष्ट केलं आहे उत्तर प्रदेशातील हाथरस येथे मनिषा वाल्मिकी या तरुणीचा अत्याचारानंतर खून केल्याप्रकरणी आरोपींना फाशी द्यावी आणि मनिषाला न्याय द्यावा या मागणीसाठी आज धूळे जिल्हाधिकारी कार्यालयावर वाल्मिकी मेहतर समाजाच्या वतीनं आणि सफाई आक्रोश मोर्चा संघटनेच्या पुढाकारानं मोर्चा काढला होता मोर्चात हजारोंच्या संख्येनं मेहतर समाजाचे नागरिक सहभागी झाले होते मोर्चा साक्री रोडवरील कल्याण कामगार भवन येथून काढण्यात आला

वर्षा या शासकीय निवासस्थानी मुख्यमंत्री ठाकरे यांच्याकडे निधीचा धनादेश देण्यात आला रयत शिक्षण संस्थेच्या शिक्षक आणि शिक्षकेतर सेवक यांनी या निधीसाठी त्यांचं एक दिवसाचं वेतन दिलं आहे मूख्यमंत्री ठाकरे यांनी रयत शिक्षण संस्थेच्या शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे आभार मानले आहेत येत्या दोन दिवसात संपूर्ण राज्यात हवामान कोरडं राहण्याची शक्यता पुणे वेधशाळेनं व्यक्त केली आहे याकाळात मुंबई शहर आणि परिसरात आकाश मुख्यतः निरभ्र राहण्याची शक्यता आहे